महात्मा ज्योतिबा फ्ले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या तसंच समतेच्या विचारासह सामाजिक परिवर्तनाची आणि प्रबोधनाची दिशा देणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फ्ले यांची आज जयंती उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी महात्मा फ्ले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी महात्मा फ्ले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बह्जन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फ्ले यांना आहे त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला प्ढे घेऊन जातील असा विश्वास उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फ्ले यांना आदरांजली वाहताना व्यक्त केला दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईस्टर निमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत ईस्टर रविवार प्रभू येशू खिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे येशू खिस्ताचे विश्द्व आणि दयापूर्ण जीवन सर्वांना गरीब व गरजू मानवबंधूंच्या सेवेसाठी कार्य करण्यास प्रेरित करो ईस्टर रविवार निमित्त सर्वांना हार्दिक श्भेच्छा देतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केरळमधल्या श्री चित्रा तिरुनल वैद्यदीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेला कोरोनाबाधित रुग्णांवरच्या उपचारासाठी बऱ्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा वापरायच्या पद्धतीला परवानगी दिली आहे

याकरता बऱ्या झालेल्या रुग्णातल्या अँटीबॉडीज बाधित रुग्णात सोडल्या जातात

दरम्यान सतरंजीप्रा भागातील रुग्णाच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती कोरोना पोजेटिव्ह आढळली असून इंदौनेशिया ला प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल देखील पोझेटिव्ह आला आहे

अमरावती इथं आणखी एक पोजेटिव्ह रुग्ण आढळला असल्याची माहिती आमच्या प्रतनिधीने दिली चंद्रपुर